अन्तालया इथं जिंकले कांस्य पदक राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एकमतानं नरेंद्र मोदी यांची रालोआच्या आणि संसदीय दलाच्या नेतेपदी आज निवड केली नवी दिल्लीत संसद भवनाच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक आज सुरु आहे भाजपाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड करण्याचा प्रस्ताव पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मांडला त्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिलं रालोआतील पक्षांच्या नेत्यांची यानंतर अनुमोदनपर भाषणे झाली शिवसेनेसह रालोआच्या सर्व घटकपक्षांनी एकमतानं मोदी यांची प्रधानमंत्रीपदी निवड करावी असा प्रस्ताव मंजूर केला आज रात्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे देशात मोठ्या राजकीय बदलाला सुरुवात झाली असून मिळालेला प्रचंड जनादेश जबाबदारी वाढवणारा आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत रालोआच्या बैठकीत बोलत होते जनता सत्ताभाव सहन करत नाही त्यापासून अलिप्त रहायला हवं आणि सेवाभावानं काम करत रहायला हवं असा सल्ला त्यांनी रालोआच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला भारतीय लोकशाही अधिकाधिक सदृढ आणि परिपक्व होत आहे देशात समता आणि ममतेचं वातावरण निर्माण झालं आहे जनता गेली पाच वर्ष सरकारसोबत ठामपणे उभी राहीली हा देश चालवण्यात ती भागिदार झाली असंही मोदी यावेळी म्हणाले याआधी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचंही भाषण झालं मोदींनी गेली पाच वर्ष अहोरात्र काम केलं मिळालेला प्रचंड जनादेश मोदींवरच्या विश्वासाचं निदर्शक आहे जनतेनं केलेला मोदीप्रयोग देशात यशस्वी झाला असं अमित शहा म्हणाले गरीबांसह प्रत्येक घटकांना मिळालेल्या सेवांमुळे हा जनादेश प्राप्त झाला पुष्टीकरण आणि घराणेशाहीचं राजकारण जनतेनं नाकारलं असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जोरदार यश मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरातला जाणार आहेत

त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहूल गांधी यांनी दिलेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा आज झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीनं फेटाळला कार्यकारिणीच्या बैठकीत राहूल गांधी यांनी राजीनामा सादर केला परंतु सर्व सदस्यांनी एकमतानं तो फेटाळला अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली सध्याच्या संकटाच्या काळात राहूल गांधी यांनी नेतृत्व आणि मार्गदर्शन करावं असं राजीनामा फेटाळणाऱ्या ठरावात कार्यकारिणीनं म्हटलं आहे पक्षानं गांधी यांना पक्षांतर्गत बदल करण्यास आणि पक्षाची पुर्नबांधणी करण्याचे हक्क दिले आहेत पक्षानं लोकसभा निवडणुकीचे निकाल स्विकारले असून विधायक विरोधी पक्ष या नात्यानं काँग्रेस कार्य करील असंही म्हटलं आहे पक्ष जरी हरला असला तरी फुटीर शक्तींच्या विरोधात त्याची लढाई सुरुच राहील असंही या ठरावात म्हटलं आहे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री डाँ मनमोहन सिंग आणि अन्य वरिष्ठ पक्ष नेते या बैठकीस उपस्थित होते आंध्रप्रदेशात वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी आज राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला याआधी जगन रेड्डी यांनी आपला आणि आपल्या सहका यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला दरम्यान जगन मोहन रेड्डी यांची आज विधिमंडळ पक्ष नेते म्हणून एकमताने निवड झाली

द्रमुक पक्षानं नवनिर्वाचित लोकसभा उमेदवारांची एक बैठक आज पक्षाच्या चेन्नई मुख्यालयात बोलावली आहे पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली होणा या या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी मुख्यमंत्री नविन पटनाईक आणि मंत्रीमंडळ सदस्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पटनाईक यांनी आपलं काळजीवाहू सरकार चालवावं अशी विनंती राज्यापालांनी केली आहे

नवीन पटनाईक ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाचव्यांदा शपथ घेणार आहेत

त्यापैकी पाच महिला जिंकून आल्या आहेत दिल्लीत लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपा खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत दिल्लीतल्या मतदारांचा स्पष्ट कौल ऐतिहासिक असल्याचं मत पक्षाचे दिल्ली विभाग प्रमुख मनोज तिवारी यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं देशभरात सर्वत्र जनतेनं मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे असंही ते म्हणाले दिल्लीला देशातलं उत्कृष्ट शहर बनवण्याचं आमचं ध्येय आहे येणाऱ्या निवडणुकांमधेही दिल्लीत भाजपा वियजी होईल असा विश्वास वायव्य दिल्लीतून विजयी झालेल्या तिवारी यांनी व्यक्त केला दिल्लीतल्या सातही लोकसभा मतदार संघात भाजपानं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुनील चंद्रा यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द केली लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्तांचं अभिनंदन केलं देशात मुक्त आणि निर्भय वातावरणात ही निवडणूक पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोग आयोगाचे अधिकारी कर्मचारी पोलीस आणि सुरक्षा जवानांचं कौतुक केलं आहे या निवडणुकीत सहभागी झालेल्या कोट्यावधी मतदारांचही राष्ट्रपर्तींनी यावेळी अभिनंदन केलं

या दुर्घटनेप्रकरणी गुजरात पोलिसांनी खाजगी ट्यूशन क्लासेसच्या मालकाला अटक केली आहे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत राज्यातल्या अहमदाबाद वडोदरा राजकोट आणि इतर शहरांमधले खाजगी ट्यूशन क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनानं दिले आहेत या संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका खाजगी शिकवणी वर्गात सुमारे पन्नास विद्यार्थी असताना ही दुर्घटना झाली मृतांमधे बहुतेक जण विद्यार्थी होते

जम्मू कश्मीर आणि काश्मिर खो यातल्या प्रमुख भागात दुस या दिवशीही जनजीवन सुरळीत चालू आहे गुरुवारी दहशतवादी झाकीर मुसाच्या हत्येच्या विरोधात निदर्शनं केल्यानंतर तिथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष सल्लागारांनी श्रीलंकेत हिंसाचार वाढत असल्याचा दिलेला इशारा पूर्व ग्रह दूषित असल्याचं श्रीलंका सरकारनं म्हटलं आहे एका सरकारी निवेदनात म्हटलं आहे की या सल्लागारांनी या संदर्भात सरकारशी संपर्क न करता हा इशारा सार्वजनिक करणं इष्ट नव्हतं लंडनमधे हुजूर पक्षाचा नेता निवडीसाठीच्या घडामोडींनी वेग घेतला आहे

पश्चिम आशिया क्षेत्रात अतिरिक्त दीड हजार सैनिक नेमण्याच्या अमेरिकेच्या नि र्णयानं आंतरराष्ट्रीय शांततेला धोका पोचेल असं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जवाद झरीफ यांनी म्हटलं आहे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत झरीफ म्हणाले की आशिया प्रांतांत अमेरिकेचं वाढलं अस्तित्व आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षेला बाधक आहे तुर्की इथं सुरु असलेल्या विश्व कप तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात भारतीय तिरंदाज रजत चौहान अभिषेक वर्मा आणि अमन सैनि यांनी कांस्य पदक पटकावलं

महिला गटात कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताच्या तिरंदाज सुरेखा वेंन्नम मुस्कान किरार आणि स्वाती दुधवाल यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला